राष्ट्रीय तपास संस्था एनआयएनं इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधांतून घातपाताच्या संशयावरून उत्तरप्रदेश आणि नवी दिल्लीतून दहा जणांना काल ताब्यात घेतलं

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीन्सार उत्तरभारतात प्रामुख्यानं दिल्लीत स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता हरकत उल हर्ब ए इस्लाम संघटनेच्या नावानं हे संशयीत कारवाया करत होते त्यांच्या संशयास्पद हालचालींवर गेल्या काही काळापासून एनआयएचं लक्ष होतं

मंत्री रविशंकर प्रसाद हे सुधारित विधेयक सदनात सादर करतील या विधेयकावर लोकसभेत होणाऱ्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार असल्याचं या पक्षानं आधीच जाहीर केलं आहे भारतीय जनता पक्षानं आपल्या सदस्यांना या विधेयकावरील चर्चेकरता लोकसभेत उपस्थित राहण्याबाबत व्हीप जारी केला आहे विमानतळांवरच्या उद्घोषणा प्राधान्यानं स्थानिक भाषेत करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार या संदर्भातलं पत्र विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आलं आहे सध्याच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतल्या उद्घोषणांसोबतच स्थानिक भाषेतून उद्वोषणा करावी असं या पत्रात म्हटलं आहे विमानसेवा पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांनाही यासंदर्भात सूचित करण्यात आलं आहे ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांना स्वतची गृंतवणूक असलेल्या कंपन्यांची उत्पादनं विकण्यास मनाई करण्यात आली आहे येत्या एक फेब्र्वारीपासून हा नियम अंमलात येईल

द्रचित्रवाणी वाहिन्यांच्या श्ल्कासंबंधी नवीन नियमांमुळे कार्यक्रमांच्या प्रसारणावर कोणताही परिणाम होणार नाही असं द्रसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं स्पष्ट केलं आहे

दरम्यान ट्रायच्या या नियमांना विरोध दर्शवत केबल ऑपरेटर्सनी आज सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत प्रसारण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे बँक कर्मचारी संघटनांच्या संपामुळे देशभरातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं कामकाज काल विस्कळित झालं विजया बँक आणि देना बँकेच्या बडोदा बँकेत विलीनीकरण प्रस्तावाला या संघटनांचा विरोध आहे या संपात बँक कर्मचाऱ्यांच्या विविध नऊ संघटना सहभागी झाल्या

दरम्यान या विलिनीकरणाविरोधात औरंगाबाद इथं बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल निदर्शन केली युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे पदाधिकारी देवीदास तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातल्या सुमारे साडेचारशे बँक शाखांमधले कर्मचारी या संपात सहभागी झाले

राज्यात आधारभूत किंमतीनं तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातले प्रस्ताव पणन विभागानं केंद्र सरकारकडे पाठवला असून ही केंद्रं लवकरच सुरु करण्यात येणार आहे

दष्काळ निवारण योजनांची अंमलबजावणी गांभिर्यानं करावी असे निर्देश राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत परभणी इथं जिल्हा द्ष्काळ नियोजन आढावा बैठकीत ते काल बोलत होते राष्ट्रीय पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्री पेयजल योजना तसंच जुन्या योजनांमधून ग्रामीण भागामधली कामं पूर्ण होणं आवश्यक आहे ग्रामीण जनतेच्या हाताला काम मिळावं यासाठी मग्रारोहयोमधून शेतरस्ता पाणंद रस्ता आदी कामं करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आदींना उद्दीष्ट दिलं जावं असं खोत यांनी सांगितलं या बैठकीनंतर खोत यांनी पाथरी तालुक्यातल्या मरडसगाव इथं उपोषणादरम्यान मृत्यू झालेले शेतकरी गंगाधर काळे यांच्या कुटंबीयांची भेट घेतली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यालाही खोत उपस्थित होते दरम्यान टमाट्यांसह भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांच्या वाहनाखाली टमाटे फेकून निषेध व्यक्त केला राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी बिनबुडाचे आरोप करुन जनतेची दिशाभूल केली त्यासाठी त्यांनी जनतेची माफी मागावी असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे ते काल बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते राफेल विमान खरेदी प्रकरणी कुठलाही घोटाळा झाला नसून काँग्रेसकडून यासंदर्भात जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं औरंगाबाद इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे पहिल्या डॉ

रखमाबाई राऊत पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली मंडळाचे अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी यांनी काल पत्रकार परिषदेत याची माहिती दिली

भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार तर चाळीसगावच्या मिनाक्षी निकम यांना महिला सक्षमीकरण कार्यासाठी डॉ रखमाबाई राऊत प्रस्कार दिला जाणार आहे प्रस्कार वितरण येत्या पाच जानेवारी रोजी होणार आहे

पालखेड इथं भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचं उद्घाटन खासदार खैरे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते

इतर भाषा शिकण्याआधी मातृभाषेवर प्रभुत्व हवं असं ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथली स भू शिक्षण संस्था आणि राजहंस प्रकाशनाच्या वतीनं डॉ नागेश अंकूश संपादित अक्षरमात्र तित्कें नीट प्स्तकाचं प्रकाशन रसाळ यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते